यामध्ये पाच प्रकल्प मध्य प्रदेश चार हिमाचल प्रदेश तर चंदीगड गुजरात आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी तीन बिहार कर्नाटक आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी दोन तर महाराष्ट्र आंध्र प्रदेश छत्तीसगड दिल्ली हरयाणा केरळ पुदुचेरी पंजाब आणि उत्तर प्रदेशमधल्या पाच प्रकल्पांचा समावेश आहे

ड्विट संदेशाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे

बंगालमध्ये आतापर्यंत मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत

देशातल्या दहा राज्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण अधिक असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे यामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक छत्तीसगढ दिल्ली तमिळनाडू उत्तर प्रदेश पंजाब मध्य प्रदेश गुजरात आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे

कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नंद्रबार जिल्हा परिषदेन प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विलगीकरण कक्ष निर्मितीला सुरुवात केली आहे जिल्ह्यात एकही बाधीत व्यक्ति घरी न राहता या अलगीकरण कक्षांमध्येच उपचार घेतील यादृष्टीनं गाव पातळीवर नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्व गट विकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

ज्या प्राथमिक आरोग्य केद्रात जागा आहे तिथं अन्यथा त्याच गावातील शाळा किंवा आश्रमशाळांमध्ये हे विलगीकरण कक्ष तयार केले जात आहेत

राज्य सरकारकडे वाढीव मागणी करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली इथ दिली

रशियात ताश्कंद इथं होत असलेल्या या स्पर्धांमध्ये सव्वीस वर्षीय चानूनं महिलांच्या एकोणपन्नास किलो वजनी गटात एकशे एकोणीस किलो वजन उचलून हा विक्रम नोदवला आहे

या बिबट्याला बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात आलं आहे सकाळी साडेआठ वाजता खासदार भारती पवार यांच्या घराच्या परिसरात नागरिकांना बिबट्या दिसल्यानंतर त्यांनी वन खात्याला कळवल बिबट्या नागरी वसाहतींतून पळून जात असल्यामुळे त्याला पकडणे कठीण गेलं पोलिसांनी बघ्यांची गर्दी कमी केल्यानंतर या बिबट्याला भूलीचं इंजेक्शन देण्यात वन खात्याला यश आलं वनक्षेत्रपाल प्रवीण भदाणे हे बिबट्याच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले आहेत